लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचार मोहिमा जोरात

आयपीएल क्रिकेट स्पर्धेमधे आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज क्रिवन पंजाब देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावरचे लैंगिक छळवणुकीचे आरोप हे त्यांना अडकवण्याचं मोठं कारस्थान असल्याच्या वकील उत्सव सिंह बेन्स यांच्या खळबळजनक दाव्याची काटेकोर शहानिशा करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं न्यायमूर्ती अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन न्यायाधीशांच्या विशेष पीठानं बेन्स यांना या दाव्याची पुष्टी करणारे ठोस पुरावे देणारं प्रतिज्ञापत्र उद्या सकाळपर्यंत न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये लोहारडग्गा ब्रें आज सभा घेतली धर्म किंवा जातीच्या आधारावर आपल्या सरकारनं कधीही भेदभाव केला नाही आणि प्रत्येक पीडित भारतीय नागरिकाला न्याय देण्याचा मिळवून द्यायचा प्रयत्न केला आहे असं ते म्हणाले पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातल्या हमबझर क्वें आज दुपारी झालेल्या प्रचारसभेत मोदी म्हणाले की केंद्रातल्या भाजपा प्रणित सरकारच्या सत्तेच्या पाच वर्षांतील काळात भारताची प्रतिष्ठा आणि ताकद जगात वाढली आहे बिहारमधल्या मुंगेर शिं एका सभेत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांच्या पंधरा वर्षाच्या सत्ताकाळात राज्यात गृष्कारभार होता काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी श्वें सभा घेतली त्यांनी सांगितलं की शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना पक्ष लाभ मिळवून देईल काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी फतेपूर श्विं प्रचारसभा घेतली दरम्यान सहाव्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली

चौथ्या टप्प्यात राज्यात विविध नेत्यांच्या प्रचारसभा जोरात सुरू आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांची मीराभाईदर आणि नालासोपाऱ्याला प्रचारसभा होत आहे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची नाशिकला आज प्रचारसभा होत आहे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद आज पिंपरी चिंचवड येथे होत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतल्या भांडुप ििं सभा होत आहे

वायव्य दिल्लीचे भाजपाचे उमेदवार उदित राज यांनी आज काँप्रेसमधे प्रवेश केला काँप्रेसअध्यक्ष राहुल गांधी यावेळी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज होते

स्वच्छता आणि आरोग्य हे देशासमोरचे दोन मुख्य मुद्दे आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं अभिनेते अक्षयकुमार यांना दिलेल्या बिगर राजकीय मुलाखतीत ते बोलत होते महात्मा गांधीच्या स्वच्छता मोहीमेमुळे मी नेहमी प्रभावित झालो असं मोदी यांनी सांगितलं दिल्ली न्यायालयानं आज मुख्यमंत्री अरिवंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि स्वराज डियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्याविरुद्ध दाखल अजामीन पात्र वॉरंटला स्थगिती दिली आहे

एरवी दरवर्षी एप्रिल महिन्यात या पुरस्कारांची घोषणा केली जाते श्रीलंकेत गेल्या रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बाँम्बस्फोट घडवण्यात नऊ जणांचं आत्मघातकी पथक सामील होतं

आठ ठिकाणी झालेल्या आठ आत्मघातकी हल्ल्यातल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात यश आलं आहे या दहशतवाद्याचा म्होरक्या हा नॅशनल तोवि जमात या दहशतवादी गटाचा होता

चीनमध्ये वुहान श्वें सुरू असलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधू सायना नेहवाल आणि समीर वर्मा यांनी उपउपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे मात्र किंदबी श्रीकांत याला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतचं पराभव झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर जावं लागलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु विरुद्ध किंग्ज त्रिव्हन पंजाब हा सामना होणार आहे

जम्मू कश्मिरमध्ये नियंत्रण रेषेवर व्यापारी मार्गासाठी असलेल्या नियमांचा गरुफायदा घेत दहा दहशतवाद्यांनी बेकायदा शस्त्रासं अमली पदार्थ आणि बनावट नोटा देशात आणल्याचं उघड झालं आहे हे दहा दहशतवादी मूळचे जम्मू कश्मिरातले असून पाकिस्तानात जाऊन ते दहशतवादी गटात सामील झाल्याचं तपासात उघडकीस आलं

जम्मू कश्मीर मधे दहशतवादी कारवाया करण्यासाठी आर्थिक सहाय्य केल्याप्रकरणी मलिक याला अटक करण्यात आली होती

व्हिसा संपलेल्या भारतीयांना एक्झिट व्हिसा मिळवून देण्यात भारतीय दूतावास मदत करत आहे सध्या विमानतळ कार्यानिव्त आहे त्यामुळे भारतीयांनी या संधीचा फायदा घ्यावा असं स्वराज यांनी ट्विटद्वारे सांगितलं ग्रॅनाईटच्या बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी ऑलिम्पस ग्रॅनाईट प्रायव्हेट लिमिटेड आणि त्या कंपनीशी संलग्न तिर कंपन्याची सुमारे चाळीस कोटी रूपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालयानं जप्त केली आहे अबुधाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाचं आणि भारतीय दालनाचं उद्घाटन संयुक्त अरब अमिरातीचे उप प्रधानमंत्री सफ्रीबिन जायद अल् नहयान यांनी आज केलं यावेळी सांस्कृतिक आणि ज्ञानविकास मंत्री नौरा बिन्त मोहम्मद अल् काबी भारताचे यु ए ई मधले राजदूत नवदीप सूरी राष्ट्रीय बुक ट्रस्टचे व्यवस्थापक प्रोफेसर गोविंद प्रसाद शर्मा यांच्यासह तिर मान्यवर उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनामधे भारताला विशेष अतिथी चा दर्जा देण्यात आला आहे अमेरिकेनं तेल नियंत्रणावर दिलेली सवलत रद्द केली असून हे अमेरिकेचं शत्रुत्वाचं पाऊल आहे असं ज्ञाणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी यांनी म्हटलं आहे

मनोविज्ञान वध्क्रीय भौतिक शास्त्र रसायनशास्त्र साहित्य आणि शांती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा यांना दरवर्षी नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं